बिहारमधील पूरस्थिती अद्याप गंभीर पंतप्रधान भारतात खुलेपणा संधी आणि पर्याय या सर्व गोष्टींचा योग्य मिलाफ असल्यानं संपूर्ण जग भारताकडे आशेनं पाहात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारत अमेरिका व्यापारी परिषदेच्या वतीनं आयोजित भारत संकल्पना परिषदेत ते काल बोलत होते गेल्या सहा वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था अधिक खुली आणि सुधारणाभिमुख करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत असं सांगून आर्थिक सुधारणांमुळे स्पर्धात्मकता पारदर्शकता वाढली आहे त्याबरोबरच डिजिटायझेशनचा विस्तार वाढला असून नावीन्यपूर्ण कल्पनांना चालना आणि धोरणांमध्ये स्थिरता राखण्यास मदत झाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले भारत ही अफाट संधीची भूमी असून विविध क्षेत्रांमध्ये सर्वंकष गूंतवणूक करण्यासाठी पुष्कळ वाव आहे

पॉम्पेओ भारत संकल्पना परिषदेत काल रात्री अमेरिकेचे मंत्री माइक पॉम्पेओ यांचंही द्रदृश्य प्रणाली द्वारे भाषण झालं भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार असून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य आधार असल्याचं अमेरिकेचे मंत्री माईक पॉम्पेओ यांनी यावेळी सांगितलं अमेरिकेच्या दृष्टीनं भारत विश्वासू समविचारी देश असल्याचं सांगून जागतिक पातळीवर तसंच हिंद प्रशांत क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये संरक्षण क्षेत्रातील भागीदारी वाढत आहेअसं ते म्हणाले भारताबरोबर भागीदारीचं नवं यूग सुरू होण्याची अमेरिकेला अपेक्षा असल्याचंही पॉम्पेओ यांनी सांगितलं चीन अमेरिका अमेरिकेतील ह्यूस्टन इथली चीनची व्यापारी वकिलात उद्यापर्यंत तातडीनं बंद करण्याचे आदेश अमेरिकेच्या सरकारनं दिले आहेत व्यापाराची गैर पद्धत अमेरिकी नोकऱ्यांची चोरी आणि अन्य प्रकारच्या गैर कृत्यांमुळे हे आदेश देण्यात आले असल्याचं अमेरिकी सरकारच्या प्रवक्त्या अमेरिकेची बौद्धिक मॉर्गन ओर्टागस यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलं आहे अमेरिकेची बौद्धिक संपदा आणि खासगी माहितीचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं चीनची ही व्यापारी वकिलात बंद करणं आवश्य होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान ही व्यापारी वकिलात बंद करण्याच्या आदेशानंतर तिथे लगेचच आग लागली असल्याचं वृत्त ह्यूस्टन इथल्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे भारत युएई व्हिसाची मुदत संपल्यानंतरही संयुक्त अरब अमिरातींमध्ये राहणाऱ्या परदेशी व्यक्तींना आकारण्यात येणाऱ्या दंडात सूट देण्याचा निर्णय तिथल्या सरकारनं जाहीर केला आहे

या कालावधीत त्यांना कुठलाही दंड न भरता अमिरातींमधून अन्य देशात जाता येऊ शकेल या निर्णयाचा अमिरातींमधल्या व्हिसाची मुदत संपलेल्या भारतीयांनी लाभ घ्यावा असं आवाहन तिथल्या भारतीय दूतावासानं केलं आहे रविशंकर देशात लवकरच व्यक्तिगत माहिती संरक्षण कायदा लागू केला जाणार असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे या कायद्यामुळे नागरिकांच्या व्यक्तिगत माहिती गोपनीयता राखण्यासोबतच आर्थिक विकासाच्या दृष्टीनं आवश्यक असलेली माहितीही उपलब्ध होऊ शकेल असं प्रसाद यांनी काल जी ट्वेंटी समुहाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसंबंधीच्या व्हर्च्य्अल बैठकीत बोलताना सांगितलं विविध देशांमध्ये अस्तित्वात असलेले डिजिटल मंच विश्वासार्ह आणि स्रक्षित असले पाहिजेत असंही मत प्रसाद यांनी या बैठकीत व्यक्त केलं काश्मीर चकमक काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्याच्या मीर बाजार भागात दहशतवाद्यांनी काल एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली काल रात्री सव्वा नऊच्या आसपास ही घटना घडल्यानंतर सुरक्षा दलांनी ताबडतोब त्या भागात मारेकऱ्यांचा पकडण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे

द्रमुक पक्षानं यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरलनी ही माहिती दिली परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी येत्या पाच ऑगस्ट पर्यंत ही विशेष विमानं पाठवली जाणार असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं

कोरोना देश देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता साडे सात लाखांच्या वर गेली आहे

कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे

बाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वेगानं वाढत आहे

न्यायमूर्ती अरुण मिश्रा न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण म्रारी यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयात आज या अर्जावर सुनावणी होणार आहे दरम्यान राजस्थानातल्या खत घोटाळ्यासंदर्भात काल सक्तवसुली संचालनालयानं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या बंधूंच्या मालमत्तेवर धाडी टाकल्या राज्यातलं काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे

सीतामढी शेवहर गोपालगंज आणि मुजफ्फरपूर या जिल्ह्यांचाही पूरग्रस्त भागात समावेश असून दरभंगा पश्चिम चंपारण आणि सुपौल या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे

आसाम पुरानं वेढलेल्या आसाममध्ये वेगवेगळ्या रोगांमुळे लोकांचे बळी जात आहेत

राज्याच्या आरोग्य विभागानं याची दखल घेऊन ताबडतोब उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत

नमस्कार